शिवसेना राष्ट्रवादी कॉप्रेस कॉप्रेस आणि मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील ठाकरे यांच्या बरोबर शिवसेनेचा एक तर राष्ट्रवादी काँप्रेस आणि काँप्रेसचे प्रत्येकी दोन सदस्यही शपथ घेणार आहेत या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं आहे त्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग कॉप्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एम के स्टॅलिन यांचा समावेश आहे

शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा होणार असल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं सुरक्षेच्या मुद्यावरुन चिंता व्यक्त केली आहे शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान आहे की मनोरंजनाचं असा प्रश्र उपस्थित करणाऱ्या याचिकेवर काल सुनावणी घेताना सार्वजनिक जागेवर असे कार्यक्रम घेण्याची प्रथा पडता कामा नये असं न्यायालयानं सांगितलं शिवाजीपार्कवरच्या नियोजित सोहळ्याला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या तिर काही याचिका मुंबई उच्च न्यायलयात दाखल झाल्या आहेत मात्र त्यांच्यावर तातडीने सुनावणी घ्यायला मुख्य न्यायाधीश प्रदीप नन्द्राजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठानं नकार दिला भाजपा शिवसेना युतीला जनतेचा कौल मिळाला होता म्हणून त्यांनाच सरकार स्थापन करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी याचिकेत केली आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर विधानसभा अध्यक्षपद काँप्रेसला देण्याचं निश्वित झाल्याचं राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं

नथूराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचां संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी निषेध केला आहे आज लोकसभेत काँप्रेसनं हा प्रश्र उपस्थित करत प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली त्यावर राजनाथ सिंग यांनी सांगितलं की महात्मा गांधी संपूर्ण देशासाठी आदर्श आहेत आणि राहतील गोडसेंचं समर्थन करणाऱ्या विचारांचा आपण तीव्र निषेध करत असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रश्री सभागृहात चर्चा व्हावी असा आग्रह विरोधकांनी धरला होता मात्र सभापती ओम बिर्ला यांनी त्याला नकार दिला मग काँग्रेस द्रमुक तुणमूल काँग्रेस आणि तिर खासदारांनी सभात्याग केला राज्यसभेत आम आदमी पार्टीचे के के रागेश आणि संजय सिंग यांनी याबाबत तहकुबीची सूचना दिली होती मात्र अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी ती फेटाळली भंडाऱा जिल्ह्यात बालकामगार प्रथेविरुध्द जनजागृती अभियानाचे उदघाटन नुकतंच अतिरिक्त जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते झालं बालकामगार व्यवस्थेविरोधात व्यापक जनजागृती करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं सरकारी कृतीदलाने अनेक वीटभट्याची तपासणी केली

पवनी क्विंद विविध हॉटेलांची तपासणी करुन बालकामगार प्रथेविरुध्द स्टिकर माहितीपत्रक देवून व हमीपत्र लिहून घेतली

गोव्यात पणजी क्रिं सुरु असलेल्या क्फी अर्थात भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता आज होणार आहे यावेळच्या महोत्सवाची संकल्पना एक भारत श्रेष्ठ भारतअशी होती आज समारोपाच्या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारणमंत्री गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहण्याची शक्यता आहे